जगभरात कोरोनाच्या साथीच्या पार्श्वभूमीवर आजचा योग दिवस विश्वबंधुत्वाचा संदेश देणारा एकमेकांना जोडणारा आणि सोबत देणारा आहे आणि हाच खरा योग असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संबोधित करताना केलं घरच्या घरी योग आणि कुटुंबासह योग ही यावर्षीच्या योग दिनाची संकल्पना होती त्यानुसार पुण्यातील लोकांनी घरातच राहून आपल्या कुट्बीयांसमवेत योगासने आणि प्राणायामाचा सराव केला आणि स्वतःचे आरोग्य म्हणजेच समाजाचे आरोग्य आणि अखेर देशाचे आरोग्य या संकल्पनेप्रती आपली वचनबद्धता द्रढ केली प्ण्यातील अनेक स्वयंसेवी संस्थांनी विविध उपक्रमांद्वारे आजचा दिवस योगप्रसारासाठी सद्पयोग केला प्ण्यातील सैन्यदलाच्या दक्षिण कमांड विभागाच्या वतीनं योगाची विविधं प्रत्याक्षिकं करण्यात आली योग ही भारताने जगाला दिलेली अनमोल देणगी असून जीवनात योग प्राणायाम यांचा नियमित उपयोग केल्यास नक्कीच फायदा होईल असं प्रतिपादन डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ शरद कृंटे यांनी आज व्यक्त केलं संस्थेच्या मुंबईतल्या कीर्ती महाविद्यालयातर्फे योग दिनानिमित्त आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय वेबिनारच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते कोरोना आजचा तरुण आणि योग हा या वेविनारचा विषय होता विविध देशांमधील तरुण तरुणींनी विपश्यना योग या मुद्द्यांवरील चर्चेत सहभाग घेतला

पृथ्वीच्या उत्तर गोलार्धातील आज सर्वात मोठ्या दिवशी देशाच्या उत्तरेकडील काही भागात आज कंकणाकृती तर उर्वरित भागात खंडग्रास सूर्यग्रहण दिसलं प्ण्यात ढगांपासून मोकळीक मिळाली तेव्हा काळ्या काचांमधून या खगोलीय चमत्काराचा अन्भव घेतला पुणे विद्यापीठ परिसरांतील आयुकातर्फे सुर्यग्रहणावावत जनजागृती करण्यासाठी आस्क अ सायंटिस्ट या ऑनलाईन चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं स्र्यग्रहण आणि त्याबाबतची अंधश्रध्दा तसंच सौर्यखगोलशास्र यावरील प्रश्नांना वैज्ञानिकांनी व्हर्च्युअली उत्तरं दिली आयुका हे आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकशास्त्र केंद्र आहे आरोग्यासाठी जागरुक असलेल्या व्यक्तिमत्त्वाची नव्यानं ओळख करून देण्याच्या हेतूनं लेखक पुंडलीकजी कातकाडे यांनी लिहिलेलं राष्ट्रीय कीर्तनकार डॉक्टर पटवर्धनव्वा विचारधारा आणि शिकवण हे डॉक्टर दत्तोपंत पटवर्धनव्वा यांचं चरित्रात्मक प्स्तक चपराक प्रकाशननं वाचकांसाठी पुन्हा आणलं आहे लोकमान्य टिळकांचे सहकारी असलेले डॉक्टर पटवर्धनब्वा यांनी लिहीलेलं आर्यांची दिनचर्या हे पुस्तक चपराक प्रकाशननं यापूर्वी प्रकाशित केलं होतं त्यानंतर अनेक वाचकांनी जिज्ञासा व्यक्त केल्यानं नव्या स्वरुपात हे पुस्तक प्रकाशित करण्यात आलं करोनाच्या पार्श्वभूमीवर बाजार समितीचा फूलबाजार तीन महिने बंद होता या काळात शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचेही मोठे आर्थिक नुकसान झाले आहे

बाजार समितीचे प्रशासक बी

देशमुख यांच्याकडे संघटनेचे अध्यक्ष आप्पा गायकवाड यांनी याबाबत निवेदन दिले आहे यावर सकारात्मक विचार केला जाईल असे आश्वासन देशमुख यांनी दिल्याचे गायकवाड यांनी सांगितले

प्णे विभागातून साखर वाहनांचे सुटे भाग पेट्रोलियाम पदार्थ याची वाहत्रक केली जाते

संगणकीय प्रणालीचा वापर करून बनावट आंतर जिल्हा प्रवासी पास तयार करून त्याची विक्री कराणाऱ्या एकाला पुणे ग्रामीण पोलिसांनी नारायणगावमध्रन अटक केली आहे बनावट पास विक्न तो नागरिकांची फसवाणुक करत असल्याचं निदर्शनांस आलं आहे त्याच्याकडून लॅपटॉप आणि प्रिंटर पोलिसांनी जप्त केला पुणे आणि परिसरांत आज पावसानं विश्रांती घेतली पुढील चोवीस तासांत शहर आणि आसपासच्या परिसरांत हलक्या तो मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे

तर हा होता आजचा पुणे वृत्तांत